यावर आता उद्या सकाळी साडे दहा वाजता अंतिम सुनावणी होणार आहे

मेहता यांनी राज्यपाल आणि देवेंद्र फडनवीस यांची पत्रं न्यायालयाला सादर केली राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सरकार स्थापनेसाठी पुरेसा वेळ दिला होता मात्र त्यांना यश आलं नाही असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला पहाटे राष्ट्रपती राजवट उठवण्याची आणि शपथविधी उरकण्याची घाई का करण्यात आली असा सवाल त्यांनी केला अजित पवार यांनी आमदारांच्या सह्याचं जे पत्र दिलं ते भाजपाला पाठिंबा देण्यासाठी नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं

महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार खंडीत झालं आणि शेवटी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधल्या राज्यपालांच्या भूमिके विरोधात हौद्यात येऊन रालोआ सरकार विरोधात फलक दर्शवत घोषणा द्यायला सुरुवात केली सभागृहात फलक झळकावण्याला सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला मात्र त्यानंतरही काँग्रेसचे सदस्य फलक झळकावत राहील्यानं अखेर बिर्ला यांनी मार्शलना पाचारण केलं यावेळी हलकी झटापटही झाली या सगळ्या गोंधळादरम्यानही बिर्ला यांनी प्रश्नेत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत काँप्रेसचे खासदार राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यासाठी पाचारणही केलं त्यावेळी महाराष्ट्रातली सत्तास्थापनेची प्रक्रिया म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली

राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांसह डाव्या आणि तिर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा करण्याची मागणी केली मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणावर सभागृहात चर्चा घेतली जाऊ शकत नाही असं म्हणत अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळला यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या जागेवरूनच घोषणा द्यायला सुरुवात केली

पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही गोंधळ कायम राहीला त्यामुळे नायडू यांनी कामकाज उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं

संविधान दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद या संयुक बरुक्कीला संबोधित करतील या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उपस्थित राहतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन यावेळी राष्ट्रपती करतील संविधान दिवसाच्या निमित्तानं नागरिकांना त्यांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव करुन देण्यासाठी उद्या देशभरात विविध उपक्रम आयोजित केले आहेत करविषयक कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केलं

या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र अधिकार विधेयक विशेष सुरक्षा गट सुधारणा विधेयक तसंच जहाज पुर्नप्रक्रिया विधेयकही यावेळी सदनामधे मांडण्यात आली

यानुसार प्रधानमंत्री आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांना अतीमहत्वाच्या व्यक्तींसाठीचं सुरक्षा कवच मिळेल माजी प्रधानमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांना धोका असेल तर त्यांना देखील ही सुरक्षा मिळू शकेल

विद्यापीठ अनुदान आयोगाने या जागा भरण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केल्याचंही त्यांनी यावेळी सांगीतलं या मार्गदर्शक तत्वांमुळे उत्तम विद्यापीठ आणि उत्कृष्ट अध्यापक हा मेळ साधला जाईल असा विश्वासही निशंक यांनी यावेळी व्यक्त केला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांनी आज राज्यपालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला यासंदर्भात एकनाथ शिंदे जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या पक्षनेत्यांच्या स्वाक्षरीचं संयुक्त पत्र आज तिन्ही पक्षांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल कार्यालयाला सादर केलं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस यांनी शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही त्यामुळे भाजपा आणि अजित पवार बहुमत सिद्ध करायला असमर्थ ठरतील आणि तसं झालं तर आम्हाला सत्ता स्थापनेसाठी तात्काळ आमंत्रण द्यावं असं या पत्रात म्हटलं आहे या पत्रासोबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँप्रेस तसंच पाठिंबा असलेल्या विर सहयोगी आणि अपक्ष विधानसभा सदस्यांच्या सह्या असलेली यादीही सादर केली आहे राज्यपाल मुंबईत नसल्यानं आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांना आज आपण घेऊन आलो नाही मात्र राज्यपालांनी कधीही बोलावलं तर आपण या आमदारांना राज्यपालांसमोर घेऊन येऊ असं जयंत पाटील यांनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं

तसंच आमदारांना एकजूट राहण्याची शपथ दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावून पदभार स्वीकारला यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्र आणि त्यावरच्या उपाययोजनांबाबत त्यांनी मुख्य सचिव आणि अर्थ सचिवांशी चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल गुरुवारपर्यंत उमेदवारांना आपली नावं मागं घेता येतील

विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरु आहेत मेदिनीनगर आणि गुमला श्विल्या प्रसारसभांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित केलं हवेचा दर्जा पिण्याचं पाणी आणि कच याची विल्हेवाट या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व राज्यांना नोटीस दिली असून अहवाल मागवला आहे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी स्मॉग टॉवर उभारण्याबाबत दहा दिवसांच्या आत निर्णय घ्यायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिले असून या प्रदूषणामुळे लाखो नागरिकांचं आयुष्यमान कमी झालं आहे प्रदूषणाचा मुकाबला करण्यात पंजाब हरियाणा उत्तरप्रदेश आणि दिल्ली यांच्या कामगिरीवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली असून खराब हवेमुळे ज्या नागरिकांवर परिणाम झाला आहे त्यांना भरपाई देण्यासाठी का सांगितलं जाऊ नये असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे धान्याचे खुंट जाळल्यानं निर्माण होणारी परिस्थिती हा धोक्याचा ौरा आहे असं न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांनी म्हटलं असून केवळ राज्य यंत्रणा नव्हे तर शेतकरीही यासाठी जबाबदार असल्याचं नमूद केलं आहे लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दल निश्चित वेगानं प्रगती करत आहे असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सच्या द्वस्तिर्षिक परिषदेत ते बोलत होते दिल्ली पोलिसांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणला असून आय ई डी या स्फोटकांच्या साठ्यांसह तीन जणांना अटक केली आहे विशेष कक्षाचे पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी आज नवी दिल्ली धिं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली गोलपारा धिं होणा या मोठ्या धार्मिक संमेलनात या स्फोटकांच्या सहाय्यानं हल्ला करण्याची योजना शिसशी संबंधित असलेल्या या तिघांनी तयार केली होती असं ते म्हणाले